सुरतमधे न्यू डिया युथ कॉन्क्लेव्हमध्ये प्रधानमंत्री युवकांशी संवाद साधणार आहेत रसिकाबेन सेवंतिलाल शाह व्हिनस रुगणालयाचं उद्वाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर प्रधानमंत्री दांडीला जाणार असून तिथं मिठाच्या सत्याप्रहाची आठवण म्हणून उभारलेलं स्मारक देशाला अर्पण करणार आहेत त्यानंतर आयोजित जाहीर सभेत त्यांचं भाषण होईल

आजचा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो

यानिमित्तानं आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राजघाटावरच्या महात्माजींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थना सभा आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे विविध राजकीय पक्षांचे नेते बापूजींना आदरांजली अर्पण करतील

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्क्षभूमीवर लोकसभेच्या सभापती सूमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे लोकसभेचं कामकाज अधिवेशन काळात सुरळीतपणे चालावं यासाठी विविध राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुमित्रा महाजन करतील अशी शक्यता आहे उद्या अधिवेशनाला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतील

येत्या शुक्रवारी हंगामी अर्थसंकल्प सादर होईल

सरकारनंही दोन्ही सभागृहातल्या विविध राजकीय पक्षांच्या खासदारांची बैठक उद्या बोलावली आहे देशाचं सुवर्ण धोरण लवकरच जारी करण्यात येणार असून त्यादृष्टीनं नीती आयोग आणि संबंधितांशी चर्चा सुरु असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे ते काल मुंबईत दागिने आणि रत्न राष्ट्रीय परिषदेच्या उद्वाटन प्रसंगी बोलत होते भारतात विविध सांस्कृतिक कारणांमुळे सोन्याला मोठी मागणी आहे असंही ते म्हणाले ही परिषद देशाच्या आर्थिक उन्नतीला सहाय्य करून रोजगार निर्मिती करेल असा विधास त्यांनी व्यक्त केला भारत आणि कझाकिस्तान यांनी दहशतवादाशी मुकाबला तसंच पायाभूत सुविधांच्या उभारणीतल्या अनुभवांची देवाण घेवाण करण्याचा निर्णय धेतला आहे काल नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि कझाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री चिंगीझ अझामोटोवीच आयडर बेकोब यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दोन्ही देश शांघाय सहकारी संस्था आणि संयुक्त राष्ट्रसंघातल्या परस्पर सहाकार्याचाही आढावा घेणार आहेत दोन्ही देश संरक्षण पयाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात परस्पर सहाकार्य करणार आहेत महाराष्ट्र सरकारनं लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री या पदाचा समावेश करायला काल मान्यता दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली

या सुधारणांमुळे लोकायुक्त अधिक सक्षम होणार आहे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या नेमणुकीसाठी शिफारस करण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित करण्याची तरतूद करण्यात आली आहे

चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूळ तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादी काँप्रेसमधे दाखल झाले आहेत काल अहमदाबाद क्रं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत वाघेला यांनी पक्षात प्रवेश केला त्यानंतर लगेच त्यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली हिमाचल प्रदेशमध्ये थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी पारा सर्वसामान्य पातळीपेक्षा खाली घसरला आहे आज तिथे पाऊस अणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे पर्वतराजी आणि मध्यम उंचीच्या टेकड्यांवर येत्या शुक्रवारपर्यंत जोरदार पर्जन्य आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे तर छोट्या टेकड्या आणि मैदानी प्रदेशात विजांसह पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे लहाऊल जिल्ह्यासह राज्यभरात थंडीची मोठी लाट असेल

सरकारची विविध कामं योग्य पद्धतीनं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांमध्ये ताळमेळ असायला हवा असं मत माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी व्यक्त केलं आहे

या बैठकीला आकाशवाणी दूरदर्शन आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्व प्रसारमाध्यमं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम काम करत असल्याचं ते म्हणाले त्यांच्यामधील परस्पर समन्वयाने आणि सहकार्यानं अधिक चांगलं काम होईल असंही त्यांनी सांगितलं कुंभ मेळ्याच्या प्रसिद्धीची त्यांनी प्रशंसा केली

जगातला हा सर्वात मोठा द्वतगती मार्ग ठरणार आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रयागराज ा ् इं ही माहिती दिली

प्रयागराज श्वेल्या निषादराज माता शांता ऋषी श्रृंगी वाल्मिकी ळषी भारद्वाज या अध्यात्मिक स्थळांचा विकास आणि सौंदर्यीकरणासही राज्य सरकारनं मंजुरी दिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक प्रथमच राजधानी लखनौबाहेर झाली

पूर्वांचल द्रुतगतीमार्गाचा गोरखपूर फाटा आजमगढ आणि आंबेडकर नगर जिल्ह्यापर्यंत वाढवण्यात येईल असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं

पहिल्या क्वार्टरमध्ये सुरुवातीच्या पिछाडीनंतर नेहा गोयल नवनीत कौर आणि राणी रामपाल यांनीही एकेक गोल करत संघाला विजयाकडे नेलं

यावेळी पहिल्यांदाच एकाच वर्षी एकाच देशात महिला आणि पुरुषांची विश्वचषक स्पर्धा होणार आहे